कश्मीर खो यात पर्यटकांच्या फिरण्यावर निर्बंध आणणारी सूचना जम्मू कश्मीर प्रशासनान मागं घेतली

रशियात सुरु असलेल्या महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या एम सी मेरीकोमची उपांत्य फेरीत धडक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नाशिक इथं लष्कराच्या हवाई प्रशिक्षण शाळेत आयोजित समारंभात लष्कराच्या हवाई विभागाला ध्वजप्रदान केला यावेळी राष्ट्रपतींनी या विभागाच्या आजवरच्या कामगिरीची प्रशंसा केली

राष्ट्रपतींच्या ध्वजप्रदानामुळे या विभागाच्या शिरपेचात आणखी एक सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे या कार्यक्रमानंतर कोविंद यांनी देवळाली इथल्या तोफखाना शाळेला भे दिली राष्ट्रपती पाच दिवसांच्या महाराष्ट्र कर्ना क आणि ग्जरात दौऱ्यावर आहेत आज द्पारनंतर ते कर्ना काला रवाना होतील तिथं म्हैसूरचे महाराज श्री जायचाम राजा वडियार यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील आणि उद्या जे एस एस अकादमीची पायाभरणी करतील शनिवारी ते बंगळुरु इथं स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्थेला भेट देतील तर रविवारी ग्जरातमधे कोबा इथं श्री महावीर जैन आराधना केंद्राला भेट देणार आहेत केंद्र सरकारनं दहा लाख आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात द्पटीनं वाढ करत ते सध्याच्या दरमहा एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये केलं आहे नवी दिल्ली इथं काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली मानधन वाढीबरोबरच आशा कर्मचा यांना इतर लाभही देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं

पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या क्प्ंबांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे प्रत्येक विस्थापित क्प्ंबाला केंद्र सरकार प्रत्येकी साडे पाच लाख रुपये मदत देणार आहे

नभोवाणी आणि द्रचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारकांमधल्या सामंजस्य करारालाही सरकारनं मंज्री दिली आहे कश्मीर खो यात पर्यटकांच्या फिरण्यावर निर्बंध आणणारी सूचना जम्म् कश्मीर प्रशासनानं आज मागं घेतली आहे त्यामुळे कश्मीरी विभागात पर्यटकांना आता फिरता येईल

दरवर्षी कश्मीर खो यात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात हे लक्षात घेऊन या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ही सूचना रदद करण्याचा निर्णय घेतला होता जम्मू कश्मीरमधे इयता दहावी बारावी आणि महाविद्यालयीन परीक्षा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची घोषणा राज्य प्रशासनानं केली आहे कश्मीर भागात हिवाळा वाढण्याआधी या परीक्षा घ्याव्यात असे निर्देश शासनानं जम्मू कश्मीर राज्य शालेय शिक्षण मंडळ महाविद्यालयं आणि विद्यापिठांना दिले आहेत राज्यपालांचे सल्लागार ख्शींद अहमद गनै आणि फारुख खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वेगवेगळ्या आढावा बैठकांमधे हे निर्देश जारी करण्यात आले जम्म् कश्मीरमधे पाकिस्ताननं काल रात्री पृंछ जिल्ह्याच्या सीमा भागात अकारण गोळीबार केला छोटी शस्त्र आणि उखळी तोफांचा वापर करत पाकिस्तानी सैन्यानं अंदाधूंद गोळीबार केला भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्यूतर दिलं अध्या तासापेक्षा जास्त काळ चाललेल्या या चकमकीत भारताची कसलीही हानी झाली नाही

अधिक चौकशीसाठी त्यांना त्यांच्या बोधींसह नौदलाच्या कांकेसंथ्राई नौदल तळावर नेलं आहे आपती व्यवस्थापनाच्या कामासाठी नोडल आपती व्यवस्थापन अधिकारी महत्वाची भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन राष्ट्रीय आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव जी

व्ही शर्मा यांनी केलं नवी दिल्लीतल्या सर्व नोडल आपती व्यवस्थापन अधिका यांसाठी गृहमंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय आपती व्यवस्थापन संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोज क्मार बिंदाल यांनीही अधिका यांशी संवाद साधला

हे जमा केलेलं प्लास्पिक घन आणि ओला कचरा व्यवस्थापन केंद्राला विकलं जाईल असं महापालिकेनं सांगितलं अंबिकापूर हे छतीसगडमधलं पाहिलं कचरापेपी मुक्त शहर आहे स्वच्छ भारत अभियानात या शहराचा द्रसरा क्रमांक आला आहे उत्तर सिरीयात बंडखोर कुर्द सैनिकांविरुद्ध तुर्कस्ताननं केलेल्या लष्करी आक्रमणाचा जगभरातून निषेध होत असून या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं तसंच अरब लीगनंही बैठक बोलावली आहे तुर्कस्ताननं अशा कारवाईपासून दूर रहावं अशी विनंती नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केलं आहे इस्लामीक स्टेट गटाविरुद्धची लढाई धोक्यात आणू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे

सिरीयात तुर्कस्ताननं केलेल्या लष्करी आक्रमणाचा संयुक्त अरब अमिरातीनं निषेध केला आहे काल तुर्कस्ताननं सिरीयामधे केलेल्या हवाई हल्ल्यात म्शर्रफा गावात दोन नागरिक मारले गेले

सफ्रानमध्ये काम करणाऱ्या भारतीय मूळाच्या अभियंत्यांना भेपून राजनाथ सिंग यांनी आनंद व्यक्त केला

सिंग फ्रांसच्या दौऱ्यावर आहेत

सर्व गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया अंतर्गत भारतात ग्ंतवणूक पोषक वातावरण दिलं जाईल असं अँड्रिस यांना आश्वस्त केल्याचं तसंच प्पच्या वर्षी लखनौ इथं होणाऱ्या डेफेक्सपोचं आमंत्रण दिल्याची माहिती सिंग यांनी दिली प्रत्येक भारतीयानं खेळाकडे लक्ष दिलं तर प्रत्येक खेळ हा एक उद्योग बनू शकतो असं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं भारतीय क्रीडा परिषदेत बोलत होते क्रीडा संस्कृती निर्माण करणं य्वकांसाठी संधी निर्माण करणं मंत्रालय आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यात भागिदारी वाढवणं या गोष्टींमुळे दहा अब्ज कोटी डॉलर्सच्या तंदुरुस्ती उद्योगाला लाभ होईल असं ते म्हणाले भारतात तंदुरुस्ती क्षेत्राला मोठा वाव असून या संधीचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीनं लोकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं रिजीजू यांनी सांगितलं मानसिक आरोग्याशी संबंधित काम करणा या अमेरिकेच्या एका महत्वाच्या संस्थेच्या राष्ट्रीय सल्लागार समिती काम करण्यासाठी भारतीय अमेरिकी सुमदायाच्या प्रभावशाली नेत्या संपत शिवांगी यांना अमेरिकेनं निमंत्रित केलं आहे

खेलो इंडिया य्वा क्रीडा स्पर्धामधे एकदा वापरण्याजोग्या प्लॅस्पिकचा वापर करू नये असं आवाहन आसामचे म्ख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे